यावेळी पत्र सूचना कार्यालय पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई संचालक भूपेंद्र कँथोला संचालक प्रकाश मकदुम आदी उपस्थित होते

लोककलांच्या माध्यमातून शहरात आणि गावांमध्ये जाऊन हे चित्ररथ गैरसमज द्र करण्याचं काम करणार आहेत

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल राज्यांचे आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत लसीकरणाबाबत द्रद्रश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली त्या बैठकीत ही सूचना करण्यात आली

या परिसंवादात विविध सरकारी विभाग शैक्षणिक संस्था आणि सल्लागार संस्थांचे नऊ वक्ते सहभागी झाले यावर्षी मंत्रालयातर्फे सुरक्षा सप्ताहाऐवजी सुरक्षा महिना साजरा केला जात आहे

बीड इथं वसंतराव काळे पत्रकारीता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय तसंच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मासिक व्याख्यानमालेत कोविडोत्तर वृत्तपत्रे या विषयावर ते काल बोलत होते या क्षेत्रातील दर्जाहीनता थांबवून शुद्धीकरण होणं आवश्यक असून यासाठी शिक्षणाचा नियम आणि दर्जा हवा आहे असं रामदासी यांनी यावेळी सांगितलं

या रोगाचा प्रसार जिल्ह्यात अन्य ठिकाणी होण्याची शक्यता असल्यानं मेहेरगाव मधील कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेश ध्रळे जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत दरम्यान नंदरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालूक्यात चार पोल्ट्री फार्मचे बर्ड फ्ल्यूचे अहवाल बाधित आले आहेत

प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून नवापूर तालुक्यातील कोंबडी मांस विक्रीवर बंदी जाहीर केली आहे